त्यामुळे या ठिकाणी आता पूर्वीप्रमाणेच सक्तीनं टाळेबंदीची अंमलबजावणी केली जाईल ई कॉमर्स कंपन्यांनाही केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येणार आहे मात्र त्यासाठी आवश्यक परवानग्या बंधनकारक असणार आहेत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबतचे सुधारणा आदेश जारी केले आहेत मुंबई आणि पुणे वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांचे वितरण करायलाही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं राज्यात इतरत्र वृत्तपत्रांचे वितरण सुरू करता येणार आहे

रमण गंगाखेडकर यांनी केला आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केल्यावर हे रुग्ण आढळून आल्याची माहिती गंगाखेड़कर यांनी दिली पुढचे दोन दिवस रॅपिड टेस्ट किट्सचा वापर करू नका अशा सूचना सर्व राज्यांना दिल्याचे ते म्हणाले या दोन दिवसात संस्थेचे सदस्य विविध ठिकाणी जाऊन या किट्सच्या चाचण्या घेतील आणि त्यानंतर या किट्स वापरायच्या किंवा नाही यासंदर्भात माहिती देऊ असे ते म्हणाले

आय जी ओ टी डॉट जीओव्ही डॉट इन आणि कोविड वॉरियर्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून ही माहिती घेता येईल

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी बोलत होते मुंबई आणि पुण्यात टाळेबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं डॉक्टर पोलिस आणि शासकीय यंत्रणेचा लोकांनी आदर राखावा असं आवाहनही त्यांनी केलं पालघर जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत झालेल्या साधुंच्या मृत्यूचं प्रकरण निषेधार्ह आहे या प्रकरणी सरकारने तातडीनं पावलं उचलली मात्र असा प्रकार घडायला नको होता असं मतही पवार यांनी व्यक्त केलं रमजानच्या काळात मुस्लिम नागरिकांनी घरातच राहावं नमाज किंवा इफ्तारसाठी एकत्र येऊ नये असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं परराज्यातल्या अडकलेल्या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठवण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करता येईल का याचा विचार केंद्र शासनानं करावा अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचं केंद्रीय पथक राज्यात आलं असून मुख्यमंत्र्यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणलीच्या माध्यमातून पथकाशी संवाद साधला एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातल्या मार्गदर्शन सूचना निश्चित कराव्या असंही मुख्यमंत्री म्हणाले

औरंगाबाद शहरात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

प्रदीप कूलकर्णी यांनी सांगितलं

या महिलेच्या मृत्यूनंतर त्यांचा तपासणी अहवाल पॅझिटिव्ह आल्यानं त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती असं स्पष्ट झालं औरंगाबाद इथं मृतांची संख्या चार झाली आहे हिंगोली इथल्या राज्य राखीव दलाच्या सहा जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे हे जवान दोन दिवसापूर्वी मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं बंदोबस्त करून परतले होते

या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून कुटुंबियांना विलगीकरणात ठेवलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रिवास यांनी सांगितलं

जिल्हा रुग्णालयात सध्या चार न्यूमोनियाग्रस्त आणि एका क्षयरोगग्रस्त रुग्णावर उपचार सुरू असून या सर्वांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मध्ये काल आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं

तब्बल सहा हजार व्हॉट्सएप समूहांच्या माध्यमातून नियमित समूपदेशनासह कोरोनाविषयक जनजागृती केल्या जात आहे या अभिनव उपक्रमाविषयी महिला आणि बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी माहिती दिली ते म्हणाले

अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवक्मार सिंघल यांनी याबाबतचा आदेश जारी केला असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे

ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल बोलत होते प्रशासनाने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या तसंच समाजिक संस्था संघटना लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या कामाचाही चव्हाण यांनी उल्लेख केला

मात्र औरंगाबाद जिल्हा हा कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या रेड झोनमध्ये असल्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांना क्ठल्याच मार्गावरून जालना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये असे आदेश जालन्याचे पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत विशेषत बदनापूर हद्दीतील वरुडी नाक्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र किंवा पास दाखवल्यानंतरही त्यांना प्रवेश देऊ नये असं चैतन्य यांनी सांगितलं आहे

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यानं संचारबंदीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे

दरम्यान काल औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला

नगरपालिका मदत केंद्रात शहरातल्या दानशूर व्यक्ती संस्थांनी दिलेल्या देणगीतून ही मदत वाटप केल्याचं नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितलं

लातूरच्या गरजू मजूर कष्टकऱ्यांच्या दोन हजार कुटुंबांना नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी स्वखर्चानं धान्य वाटप केलं आहे ज्या केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांनी किराणा द्कानामार्फत धान्य घेतलं आहे अशा परिवारांनी हे धान्य न स्वीकारता ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहचवण्यामध्ये मदत करावी अस आवाहन कव्हेकर यानी केल आहे

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं कांही नियमावाली तयार करुन कालपासून बाजार समितीत बाजार भरवायला सुरुवात केली आहे एका दिवशी फक्त पन्नास वाहनं एकाच वाणाची खरेदी विक्री आणि एका वाहनात एकच चालक आणि एकाच शेतकऱ्याला बाजार समितीच्या आवारात येण्याची परवानगी या मुद्यांचा या नियमावलीत समावेश आहे नियम पाळून बाजार समिती सुरु ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीला सहकार्य करण्याच आवाहन बाजार समितीचे सभापती ललित शहा यांनी केलं आहे

बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी ही माहिती दिली

विपीन इटनकर यांनी सांगितलं सदर आदेशाचं पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती संस्था अथवा समूह यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसंच भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल असं पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलं आहे

बाकी सर्व रस्ते रहदारीसाठी बंद करण्यात आले असून यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे दरम्यान हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नांदापूर शाखेत नागरिकांनी गर्दी केली होती याठिकाणी सामाजिक अंतर पाळलं गेलं नसल्याचं दिसून आलं

या शिवाय अन्य सर्व आस्थापना बंद राहणार आहेत

अशा दयनीय अवस्थेत परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या श्री व्यकंटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं जनावरांना चारा आणि अन्न धान्य खाऊ घालण्याचा एक अनोखा संकल्प करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शहरातील भिकारी अन्नापासून वंचित राहू नये म्हणून व्यकंटेश्वर प्रतिष्ठानच्या युवकांनी पुढाकार घेतला त्यातूनच मुक्या जनावरांना चारा पाणी देण्यास सुरवात केली यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातील यूवकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले गेल्या चार दिवसापासून क्त्रा गाय म्हैस अशा सर्व मुक्या प्राण्यांना चारापाणी देण्यात येत आहे व्यकंटेश्वर प्रतिष्ठानच्या युवकांचा प्रयत्न इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे

मात्र शेतमालाची काढणी आणि पॅकिंग करणाऱ्या मजुरांना कामावर येण्यास अडचणी येत असल्यानं शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होत आहे या मज्रांना ओळखपत्र देऊन शेतकऱ्यांची आर्थिक हानी टाळावी अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे केली आहे जालना शहरात टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला फळे विकता यावीत तसंच ग्राहकांना ती योग्य दरात घरपोच उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पासह कृषी विज्ञान केंद्रानं शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार केली आहे

परभणी जिल्ह्यातले काही उद्योग आस्थापना आवश्यक ती काळजी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काल जारी केले कृषि निविष्ठा केंद्रं कृषि विषयक साहित्य साधनसामुग्रीची द्कानं बीज प्रक्रिया केंद्रं बीज तपासणी प्रयोगशाळा आणि कृषि विषयक उत्पादनं सेवा कृषि साहित्य दुरुस्त करणाऱ्या सर्व आस्थापना बोअर मशीनची कामं पूर्ववत सुरु राहतील प्रसारमाध्यमांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमं ई कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहनं सुरु करण्यात येणार आहेत

यावेळी आपत्कालीन सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी आणि आशा कर्मचारी यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले

या आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बाधवानी टाळेबंदीच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे

या कीटमध्ये सॅनिटायझर मास्क साबण आणि कोरोना विषाणू विषयक माहितीपत्रकाचा समावेश आहे

सोनपेठ इथल्या वैद्यकीय निवाराग्रहात त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती या कमगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन त्यांना रवाना करण्यात आलं

मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य मुंबई पणन महासंघाचे संचालक जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचलाक म्हणूनही त्यांनी काम केलं त्यांच्या पार्थिव देहावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

शिंत्रे यांच्या अंतिम इच्छेन्सार औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालयात त्यांचा पार्थिव देह दान करण्यात आला त्यांच्या निधनाबद्दल सत्यशोधक समाजाच्या सर्व माजी पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली

अशा व्यापाऱ्यांविरूध्द चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्धापूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विलास साबळे यांनी अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड आमदार अतुल सावे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिलं आहे उस्मानाबाद इथंही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींविरुध्द् कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी यावेळी केली परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला

अमोल गिते यांना निलंबित करण्यात आलं आहे फौजदारी प्रक्रियेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली गिते यांच्या जागी डॉ डी बी घोलप यांच्याकडे आरोग्य अधिकारपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे आरोग्य विभागानं काल यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं